केशरी शिधापत्रिका धारकांना ऑगस्टपर्यंत सवलतीच्या दरात अन्नधान्य देण्याचा

राजग़हाच्या सीसीटीव्ही चित्रीकरणात या संशयिताचा वावर आढळून आला होता त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं सीसीटीव्ही चित्रिकरणात दिसून येत आहे असं वृतसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे राजगृहाबाहेर सोमवारी संध्याकाळी त्याची संशयित उपस्थिती पाहन बाबासाहेबांचे नात् भिमराव आंबेडकर यांनी त्याच्याकडे विचारणा केली होती मात्र केवळ त्यांच्याकडे रागानं बघून तो निघून गेला होता

आता सप्टेंबरपर्यंत हे सिलेंडर मोफत दिले जातील केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली स्मारे साडेसात कोटी कुटुंबांना याचा लाभ होणार आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य देण्याच्या योजनेलाही मंत्रीमंडळाकड्रन आज मंज्री देण्यात आली

परवडणाऱ्या दरात भाड्याची घरं उपलब्ध करुन देण्याच्या योजनेलाही आज मंज्री देण्यात आली याअंतर्गत शहरी भागात राहणारे गरीब आणि स्थलांतरितांना कमी दरात घरं भाड्यानं दिली जातील

विविध राज्यांनी उभारलेली मात्र रिकामी असलेली घरंही या योजनेत वापरली जाणार आहेत छोट्या कंपन्यांमधल्या कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचा हप्ता भरण्याची योजना ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहे

सार्वजनिक क्षेत्रातल्या साधारण वीमा कंपन्यांना भांडवल देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे

राज्यात शिवभोजन थाळीचा दर प्ढच्या तीन महिन्यांसाठी पाच रुपये करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं आज मंज्री दिली केशरी शिधापत्रिकाधारकांना ज्लै ते ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी सवलतीच्या दरानं अन्नधान्य देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला याशिवाय टाळेबंदीच्या काळात निर्माण झालेल्या अतिरिक्त द्दधाच्या नियोजन योजनेला मुदतवाढ कौशल्यविकास आणि उदयोजगता विभागाचं कौशल्य विकास रोजगार आणि उदयोजगता विभाग असं नामकरण मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम टप्पा दोन राज्यात राबवायलाही मंत्रिमंडळानं मंजूरी दिली आयडीबीआय बँक महाराष्ट्र प्रादेशिक ग्रामीण बँक या शासकीय मालकीच्या बँकांना तसंच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार हाताळायला देखील परवानगी देण्यात आली आहे

याअंतर्गत प्नर्लागवड आणि प्नरुज्जीवनासाठी हा निधी खर्च करावा असा शासन निर्णय आज जारी करण्यात आला निसर्ग चक्रीवादळात कोकण विभागातल्या न्कसान झालेल्या आणि संय्क्त पंचनाम्यांमधे समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांना याचा लाभ घेता येईल

म्हाडानं घेतलेल्या या निर्णयाची माहिती संबंधित बँकेलाही देण्यात आली आहे

हे पाचही जण अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेरचे आहेत शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत गेल्यानं दोन्ही पक्षांमधे तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं बोललं जात होतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या पाच जणांनी शनिवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता स्थानिक नेतृत्वाबद्दल नाराजी असल्याचं या नगरसेवकांचं म्हणणं आहे तर नगरसेवकांना समस्या दुर करण्याचं आश्वासन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उदधव ठाकरे यांनी दिलं आहे भाजपा आणि या पक्षाचं केंद्रातलं सरकार ईडी अर्थात सक्तवस्ली संचालनालयाचा वापर करुन विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे

इंधन दरवाढीवरूनही सरकारला प्रश्न केले पण या सरकारला विरोधकांनी प्रश्न विचारलेले चालत नाहीत लोकशाहीवर यांचा विश्वास नाही विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी दडपशाहीचा दहशतीचा मार्ग अवलंबायचा हीच भाजपा सरकारची नीती राहिली आहे मात्र त्यांच्या या दडपशाहीला काँग्रेस ज्मानत नसून राष्ट्रहितासाठी जनतेचे प्रश्न घेऊन काँग्रेसचे नेते यापुढंही संघर्ष करतच राहतील विरोधकांचा आवाज दाबण्याच्या प्रयत्नात त्यांना कदापी यश येणार नाही असंही थोरात यांनी म्हटलं आहे द्कानांवर होणारी गर्दी नियंत्रित तसंच कमी करण्याच्या दृष्टीनं राज्यातली दुकानं आणि बाजारपेठा ख्ल्या ठेवण्यासाठी राज्य सरकारनं दोन तास वाढवून दिले आहेत

मात्र यासाठी आधीच्या आदेशात लागू करण्यात आलेले नियम कायम असतील

टीकटॉकवर बंदी घातली असली तरी आ ही या अॅपचे अनेक वापरकर्ते आणि चाहते इंटरनेटवर आहेत याचा फायदा घेण्यासाठी सायबर ग्न्हेगार आणि समाजकंटकांनी एक फेक टीकटॉक प्रो लिंक बनविली आहे त्यापासून सावध राहावं असं आवाहन महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केलं आहे

त्मची सर्व माहिती सायबर भामट्यांकडे जाते अशा कोणत्याही मेसेजच्या लिंक वर क्लिक करु नये असं आवाहन महाराष्ट्र सायबरनं केलं आहे अमरावती जिल्ह्याच्या भातक्ली ताल्क्यात पूर्णा नगर इथल्या एकशे तीन वर्ष जून्या तीन मजली इमारतीचा प्ढचा भाग आज द्पारी कोसळला त्यात या इमारतीत राहणाऱ्या एका वृद्धाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे नाशिक शहरात स्रू असलेल्या पावसामुळे भद्रकाली परीसरात आज पहाटे एक ज्नं द्मजली घर कोसळून एकाचा जागीच मृत्यू झाला घरातल्या एका वृध्दाला वाचवण्यात मनपाच्या अग्निशमन दलाला यश आले

पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहल चोक्सी याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता वरळी इथल्या अलिशान इमारतीतले चार फ्लॅट्स अलिबागचं शेतघर जेसलमेर इथली पवनचक्की लंडन आणि संय्क्त अरब अमिरात इथं असलेले फ्लॅट्स समभाग आणि बँकेतली शिल्लक मालमत्तेचा यात समावेश आहे गेल्या मार्च महिन्यात नीरव मोदी याला लंडन इथं अटक करण्यात आली असून त्याच्या प्रत्यार्पणाबाबतचा खटला येत्या सप्टेंबर महिन्यत सुनावणीला येणार आहे कोरोना विषाण् हवेतून उडत लोकांना संक्रमित करु शकत नाही असं शास्त्रीय आणि औदयोगिक संशोधन परिषदेच्या हैदराबाद इथल्या जीवकोषीय आणि सूक्ष्म जीवशास्त्र केंद्राचे संचालक राकेश मिश्रा यांनी स्पष्ट केलं आहे कोरोना विषाणू हवेमार्फत पसरतो असा निष्कर्ष काढणारं संशोधन शास्त्रज्ञांनी केलेलं असलं तरी त्याबद्दल घाबरून जाण्याचं कारण नाही असंही शर्मा यांनी म्हटलं आहे

मिश्रा यांनी याबाबत ख्लासा करताना या विषाणूचं हवेतलं अस्तित्व तात्प्रतं असल्याचं म्हटलं आहे

अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

आतापर्यंत करण्यात आलेल्या एका दिवसातील या सर्वाधिक चाचण्या आहेत

धारावीत आज नवीन तीन रुग्ण आढळले

कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाज्मा दान करावं असं आवाहन त्यांनी केलं मुंबई महानगरपालिकेच्या प्ढकारानं हा विभाग स्थापन करण्यात आला आहे

शहरातल्या व्यापा यांनीही तीन दिवस बाजार बंद ठेवण्याचा निर्णय स्वयंस्फूर्तीनं घेतला

मुंबईसह राज्यात अनेक भागात कोरोनाबाबत गंभीर स्थिती आहे मात्र राज्य शासनाकडून अपेक्षीत काम होत नसल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे ते आज नाशिक इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते कोरोनाबाबत चाचण्यांचं प्रमाण तातडीनं वाढवण्याची गरज आहे मात्र मूंबईत महापालिकेनं आता नागरीकांनाच स्वत गरजेनुसार चाचण्या करण्याचे आदेश देऊन नागरीकांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप त्यांनी केला

रमण गंगाखेडकर यांनी आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज संध्याकाळी सव्वा सात वाजता वृतविशेष कार्यक्रमात प्रसारित होणार आहे

कृषी पायाभूत सुविधा निधीच्या निर्मितीलाही केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मंजूरी दिली पीक कापणीनंतरच्या व्यवस्थापनासाठी तसंच पायाभुत सुविधा आणि सामुदायिक शेतीसाठी याअंतर्गत मध्यम आणि दीर्घ कालावधीची कर्ज दिली जाणार आहेत

येत्या दोन दिवसात कोकणात बहतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ब याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे